मतदानाचा अंदाज

एकत्र काम करण्याची गरज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायड्र

यांचे आदेश

औष्णिक विदय्त केंद्र राष्ट्रीय प्रस्कारानं सन्मानित लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातलं मतदान आज सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालं

काही किरकोळ घटना वगळल्या तर सगळीकडे शांततेत मतदान झालं काही ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत सात राज्यांमधल्या एकोणसाठ मतदारसंघांमध्ये आज मतदान झालं

केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह हर्षवर्धन मेनका गांधी यांच्या बरोबरच साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचं अवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालं कॉग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे शीला दीक्षित दिग्विजय सिंह समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचंही अवितव्य आज ठरेल

निर्भय आणि शांत वातावरणात मतदान व्हावं याकरता स्रक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली होती सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील लोकसभा निवडण्कांच्या प्रचाराला आज पासून गती मिळाली

विविध राजकीय पक्षांच्या मोठया नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचारयात्रांचे आयोजन केले होते ज्येष्ठ भाजप नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तरप्रदेशातील रॉबर्टगंज आणि गाझीप्र इथं प्रचार यात्रात सहभागी होणार आहेत भाजप अध्यक्ष अमित शाह झारखंड मधील पाकूर इथं एका प्रचारसभेला संबोधित करतील कॉग्रेस अध्यक्ष राहल गांधी मध्यप्रदेशातील शाजापूर इथं एका सभेला संबोधित केलं समकालीन जागतिक नेतृत्व हे शांतता आणि समन्वयात्मक शाश्वत समाजनिर्मिती करण्याकरिता मोठया आव्हानाला सामोरे जात आहे अन्कंपा आणि विवेकावर आधारित संवाद समन्वय आणि न्याय प्रस्कृत करण्यासाठी जागतिक नेत्यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे

व्यक्तीच्या मनात असलेल्या दवेष आणि हिंसेमधे राष्ट्र राष्ट्रांमधील विरोधाची मतभेदांची मुळं आहेत जागतिक वाढता दहशतवाद हे या हिंसात्मक आवनांचे रूपांतरण होय या सर्व विनाशात्मक हिंसात्मक तत्वज्ञानातून वर येण्यासाठी गौतम ब्ध्दाने सांगितले शांती आणि करूणा हेच उत्तम आणि प्रभावी तत्वज्ञान आहे आजच्या या युगात अशा तेजस्वी जागतिक नेतृत्वाची अत्यंत गरज आहे

इस्रोचे अध्यक्ष डॉ

सिवन यांच्या हस्ते आज बंगळ्रू इथं या उपक्रमाचं उद्घाटन होणार आहे

यावेळी विद्यार्थ्याना प्रक्षेपण स्थळ आणि प्रक्षेपण वाहनही पाहायला मिळणार आहे

श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ उड्डाण तळावरून पी

अंध व्यक्तींना नोटा ओळखायला मदत करणारे मोबाईल अॅप तयार करायचा रिझर्व बँकेचा विचार आहे

नोटा ओळखण्यास सक्षम असले पाहिजे हे अॅप कोणत्याही अॅप स्टोअर मधून आवाजाच्या सहाय्यानं शोधता यावं अशा सूचना रिझर्व बँकेनं हे अॅप तयार करणा या कंपनीला दिल्या आहेत राज्यात दुष्काळ निवारणासाठी देण्यात आलेल्या निर्देशांची अंमलबजावणी आणि टंचाई आराखड्याच्या नियोजनाची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्याचे दौरे करण्याचे आदेश मृख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत

राज्यातील यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन त्याचे निवारण करण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत दृष्काळी कामांचे नियोजन मदतीची आवश्यकता कामांची अंमलबजावणी यासंदर्भात म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हाननिहाय बैठका धेऊन प्रशासकीय यंत्रणा आणि पदाधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देत आहेत राज्यातील दृष्काळी परिस्थिती पाहता अनेक गावांमधील पाणीप्रवठा योजनांची विदयूत देयके राज्य शासनाने अदा केली आहेत वीज प्रवठ्याअभावी कोणत्याही गावातील पाणीप्रवठा योजना बंद पडता कामा नये याची दक्षता जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या

या संवादात जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही सहभाग होता ब्लडाणा जिल्ह्यातील सरपंचांनी त्यांच्या भागातील विहिरी अधिग्रहित झालेल्या शेतकऱ्यांना अधिग्रहणाचे पैसे तत्काळ दिले जावेत असा मृद्दा मांडला त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तत्काळ कार्यवाही करावी आणि त्याचा अहवाल सादर करावा अशी सूचना म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली

याचीही दखल घेत विशेष द्रुस्तीमधून हे काम करावे अशा सूचना म्ख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या शेगांव ताल्क्यातील एका सरपंचांनी त्यांच्या गावात आजपर्यंत एकही पाणीप्रवठा योजना झाली नसल्याचा मुद्दा मांडला त्याची दखल घेत या गावासाठी योजना देण्याच्या सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या

पाण्याचा प्नर्वापर केल्याने हि किमया साधता आली विशेष म्हणजे राख वाहन नेणारे पाणी वसाहतीमधील सांडपाणी वीज उत्पादन प्रक्रियेनंतर बाहेर निघणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा प्नर्वापर करण्यात आला व त्यामूळे पारस वीज केंद्राला कार्यक्षम पाणी वापर वीज केंद्र या संवर्गात राष्ट्रीय प्रस्काराने सन्मानित करण्यात आले आहे

याअंतर्गत व्यापक जनजागृती गाव पातळीवर सक्रीय संघटन कायद्याची अंमलबजावणी करून बेकायदेशीर मद्य आणि तंबाखूला बंदी आणि व्यसनी रुग्णांवर उपचार या चार कलमी कार्यक्रमांतून दारू आणि तंबाखूमुक्तीसाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती डॉ अभय बंग यांनी दिली देसाईगंज इथल्या मुक्तिपथ तालुका कार्यालयाद्वारे आयोजित व्यसनमुक्ती संमेलनात ते बोलत होते चार कलमी कार्यक्रमांचाच आधार घेत तालुक्यातील गावे दारूबंदीसाठी प्रयत्न करीत आहेत अनेक गावांनी दारूबंदी सध्य केली आहे तर काही या मार्गावर आहेत या सर्व गाव संघटनांना येणाऱ्या अडचणी आव्हाने आणि मिळालेले यश इतर गावांना कळावे आणि चर्चात्मक पद्धतीने दारूबंदीसाठी मार्ग काढता यावा यासाठी हे संमेलन घेण्यात आले